आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

हवामान बदलाच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यात मोबिलिटीची महत्वाची भूमिका असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

पंतप्रधान जनआरोग्य योजनेअंतर्गत दीड लाख आरोग्य केंद्र टप्प्याटप्प्यानं स्ररू करण्यात येणार

चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस मुंबई इथं आयोजिण्यात येणार

नागपुरात लवकरच बॉक्सिंग एकेडमीची स्थापना करण्यात येणार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस देशाची अर्थव्यवस्था प्रगती पथावर असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आज मूव्हया पहिल्या जागतिक मोबिलिटी परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते हवामान बदलाच्या विरोधात सुरू असलेल्या आपल्या लढयात मोबिलिटी महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी नवीन उर्जा नवीन गरजा आणि नवीन उद्देश घेऊन भारत पुढं जात असल्याचं नमूद केलं नीती आयोगाच्या वतीनं आयोजित या दोन दिवसीय परिषदेत प्रामुख्यानं शहरी भाग प्रदूषणमुक्त करण्याच्या दुष्टीनं चर्चा होणार आहे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 देशात परवडण्याजोग्या किंमतीत केंद्र सरकारतर्फे आरोग्य सेवा पुरविण्यात येत असल्याचं गृहमंत्री श्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीच्या एम्स इथं एका आंतरराष्टीय परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते आय्रष्यमान भारत या योजनेचा उद्देश्य देखील कमी किंमतीत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवणं हा असल्याचं दरम्यान आरोग्य राज्यमंत्री श्री अश्वीनी कुमार यांनी सांगितलं की ते म्हणाले

या केंद्रांअंतर्गत वृद्धांसाठी देखील आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत अन्रसूचित जाती आणि जमातीमधल्या नागरिकांसाठी दलित हा शब्द वापरण्यावर माध्यमांवर बंदी घालण्याच्या मुंबई उच्च व्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्व न्यायालयात दाद मागणार असल्याचं केंद्रीय सामाजिक व्याय राज्यमंत्री श्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे दलित हा शब्द दलित पँथरसारख्या अनेक संस्थांशी जोडला गेला आहे आणि या संस्थेचे माजी सदस्य या नात्यानं दलित हा शब्द वापरणं आपण अपमानकारक मानत नसल्याचं श्री आठवले यांनी म्हटलं आहे लोकराज्य सप्टबर विशेषांकाच प्रकाशन र्जातथी संपादक तथा कामगार भूकंप प्नवसन कौशल्य प्वकास माजी सैर्गानक कल्याण मंत्री संभाजी पाटील र्गनलंगेकर यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाल या विशेषांकात राजर्षा छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्ष्माणक सामाजिक कार्यावषयी ांवशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये द्रष्टा राजर्षाशैक्षाणक क्रांतिचे जनक गाव तेथे शाळा सामाजिक समतेचा अधिष्ठाता अशा लेखांचा समावेश आहे ब्रलढाणा जिल्हयातील वर्षान्रवर्ष थकीत असलेला मालमत्ता आणि पाणी कर वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागानं राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणं दाखल केली आहेत

संपूर्ण देशभरात ही मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे आणि या अभियानाला जनचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं आहे विविध सरकारी विभाग गैर सरकारी संस्था आणि स्थानिक समाज केंद्रांनी आयोजित केलेल्या उपक्रमात लाखो लोकांनी सहभाग घेतला आहे

मला स्वच्छता अभियान या योजनेचा लाभ मिळाला आहे मला या योजनेपासून बराच फायदा झाला आहे

महाराष्ट्र शासनाबरोबरच भारतीय प्राद्योोगक संस्था मुंबई आयआयटो डीएमआयसीएस टाटा सामाजिक संस्था हे या र्पारषदेचे सह आयोजक आहेत

नागप्रर इथं लवकरच बॉक्सिंग अॅकेडमीची स्थापना करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्यांच्या हस्ते आज नागपूर इथं बॉक्सिंग फेडरेशनच्या वतीनं तसंच नागपूर महानगर पालिका नागपूर महानगर बॉक्सिंग संघटना भारतीय बॉक्सिंग महासंघ आणि महाराष्ट्र बॉक्सिंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या मुलींच्या पहिल्या राष्ट्रीय मुप्टीयुद्ध स्पर्धेतील कनिष्ठ गटाच्या समारोपीय समारंभात ते बोलत होते कीडा क्षेत्रात मोठया प्रमाणावर संधी निर्माण होत असून मुलांच्या पालकांनी मुलांमधील कौशल्य गुण ओळखून त्यांना जोपासण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं खेळाडूंच्या सोयीसुविधांसाठीही आपण प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

या स्पर्धातुनच भविष्यात मेरी कॉम सारखे मुष्टीयोद्वे तयार होतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली

त्यामुळं खेळाकडं एक करिअर म्हणून पाहण्यास सुरूवात करा

गृहर्हानमाण आर्गण शहरो व्यवहार राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आर्गण फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर र्षझग्लेर यांच्या उपस्थितीत मंत्रालयाचे र्विशेष र्आधकारां तसेच माजी कायान्वय संयुक्त र्साचव मुकुंद कुमार र्ासन्हा आण फान्सच्या प्रगतीक र्वकासाचे क्षेत्रीय संचालक र्वनकोलस फोनज यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या मोबिलाईज युवर र्सिटो उपक्रमांतगत नागपूर कोची आर्गण अहमदाबाद या शहरांची पथदर्शा प्रकल्पांसाठी र्निवड करण्यात आली आहे या शहरांमध्ये वाहत्कांमुळ होणारे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीन स्थाानक पातळीवर पारवहनाशी संबंधत सुधारणा केल्या जाणार आहेत भारतासाठां देश स्तरावर शाश्वत र्पारवहन धोरणात सुधारणा करण हा या मागचा मुख्य उद्देश आहे

पयटन व्यवस्थापनाच शिक्षण देणाऱ्या ईंडयन इन्स्टिट्यूट ऑफ टूरोझम एण्ड ट्रॅव्हल मॅनेजमट अथात आयआयटांटाएम या अग्रगण्य संस्थेची शाखा र्संध्दग मालवण इथं सुरू होणार आहे

सुरेश प्रभू यांना कद्रीय पयंटन राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार श्री

मात्र पयटनाच्या वाढत्या क्षमता पूण करण्यास गोवा आता मदत करू शकणार नाहां अशी पर्ारस्थिती र्यदसते अशा काळात र्यसंध्रद्ग मालवण भागात आयआयटोटोएमची शाखा सुरू झाल्यान स्थार्ानक तरूणांना पयटन व्यवस्थापनाचे शास्त्रशुध्द शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे पालघर जिल्ह्यातील जव्हारचे गतवैभव परत भिळवून देऊत असे सांगताना एक उत्तम पयटन शहर म्हणून सव सोयी सूर्वधा ावर्कासत केल्या जातील आाण त्यासाठी र्णनधी कमी पड् र्दला जाणार नाहो असे आश्वासन मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी र्ददलं